दरम्यान सातव्या आणि शेवटच्या टप्यातील प्रचाराने आता वेग घेतला असून विविध राजकीय पक्षांचे नेते प्रचारसभा घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोहतक मंडी आणि होशीयारपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेस नेते राहल गांधी आज हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड इथं प्रचारसभा घेणार आहेत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधा वाड़ा उत्तरप्रदेशात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव दिसत असल्यामुळे आलेल्या नैराश्यातून अशी विधानं होत असल्याचं मायावती यांनी एका द्वीटमध्ये म्हटलं आहे मागासप्रवर्गात जन्म झाला नसल्यामुळे मोदी यांना कधीच जातीयवादाचा सामना करावा लागलेला नाही असंही त्या म्हणाल्या नरेंद्र मोदी हे जन्मजात मागास समाजाचे असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना कधीही पंतप्रधान होऊ दिलं नसतं कल्याणसिंह यांच्यासारख्या नेत्यांना संघाने कशी वागणूक दिली हे सर्वज्ञात असल्याची टीकाही मायावती यांनी केली

या प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी न्यायालयानं हे प्रकरण न्यायमूर्ती एफ एम आय खलिफुछा यांच्या अध्यक्षतेखालच्या मध्यस्थ मंडळाकडे सोपवलेलं आहे आज झालेल्या सुनावणीत या मंडळानं या प्रकरणात सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी न्यायालयाकडे आणखी मुदत मागितली

आठ मार्च नंतर आज प्रथमच या प्रकरणाची सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी झाली

अरुणाचल प्रदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली लालसर तपकिरी रंगाचा हा नर साप असून त्याबद्दल फार माहिती अद्याप मिळालेली नाही या प्रजातीच्या आणखी सापांचा शोध घेणं सुरू असून असे साप आढळल्यास त्यांची निवासस्थानं खाद्य त्यांचं प्रजोत्पादन याबाबत अधिक माहिती मिळू शकेल अशी माहिती या वनाधिकाऱ्यांनी दिली

ठाण्यातल्या कपुरबावडी भागात मध्यरात्रीच्या सुमारास ही द्र्घटना घडली शौचालयाची ही टाकी साफ करण्यासाठी आठ कामगार टाकीत उतरले होते या कामगारांनी गुदमरत असल्याची तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आपतकालीन विभागानं अग्निशमन विभागाला पाचारण केलं अग्निशमन दलानं तत्काळ या कामगारांना बाहेर काढलं मात्र अमित प्रहप अमन बादल आणि अजय ब्ंबक हे तीन कामगार मरण पावल्याचं आपतकालीन विभागप्रमुख संतोष कदम यांनी सांगितलं उर्वरित पाच कामगारांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचं पीटीआय च्या बातमीत म्हटलं आहे

जिल्ह्यातील मोखाडा जव्हार विक्रमगड तलासरी या तालुक्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाईचं संकट भेडसावत आहे इथल्या पाड्यांमधल्या रहिवाश्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे विहिरींनी तळ गाठला असून स्वच्छ पाणी न मिळाल्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव ओहोळ आणि डबक्यांमधलं दृषित पाणी प्यावं लागत आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गरजूंनी या दरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे